कोरोनाम्ळे निर्माण झालेल्या संकटातून एकत्रितपणे बाहेर पडू असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास

विदर्भात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याच्या कामाला गती

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन मन की बात एअर कोरोनानं निर्माण केलेल्या संकटातून आपण सगळे एकत्रितपणे बाहेर पडू असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे मोदी यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला कोरोनाविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी दवाई भी और कडाई भी हा मंत्र कधीही विसरु नका असं आवाहनही त्यांनी केलं कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे सामना केल्यानंतर देशात नवा आत्मविश्वास निर्माण झाला होता मात्र द्सऱ्या लाटेनं आपल्याला हादरवून टाकलं असल्याची खंतही मोदी यांनी व्यक्त केली मात्र या संकटाचा सामना करण्यासाठी आपण औषध उद्योग लस उत्पादन तसंच ऑक्सिजनच्या निर्मितीशी संबंधित लोकं आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केली आहे याप्ढे ला लढा जिंकण्यासाठी तज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य द्यायचं आहे असं ते म्हणाले राज्य सरकारंही आपापली जबाबदारी प्रयत्नपूर्वक पार पाडत असून केंद्र सरकार त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही त्यांनी दिली कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय क्षेत्रासह आघाडीवर राहून काम करत असलेले करोनायोद्धे तसंच समाजसेवी संस्थांसोबतच समाजातले सर्वच घटक एकजुटूनी लढा देत असल्याचं ते म्हणाले कोरोनाचे रुग्ण वाढू नयेत यासाठी शहरांसोबतच गावागावांमधेही नियमांचं काटेकोरपणे पालन आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं

कोरोनाच्या या संकटकाळात लसीचं महत्व सगळ्यांनाच पटलं आहे त्याम्ळे कोणत्याही अफवांना बळी न पडता लस घ्यावी पण त्यानंतरही सतर्क रहावं असं आवाहनही त्यांनी केलं

राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या जिल्हास्तरीय रुग्णालयांमध्ये हे प्रकल्प उभारले जातील

हे सर्व प्रकल्प तातडीनं कार्यान्वित करावेत असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले होते

यासाठी खाजगी रुग्णालयं उदयोग जगत आणि औदयोगिक आस्थापनांच्या रुग्णालयांना या कामात सहभागी करून घ्यावं असही केंद्र सरकारनं सुचवलं आहे

त्यासाठी राज्यसरकारच्या तिजोरीतून कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे

मागच्या कॅबिनेटमध्ये या दरा बाबत चर्चा झाली यामध्ये एकमत होत राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय झाला होता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी होकार दिला होता तर उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी कालच जाहीर केले आहे असेही नवाब मलिक यांनी सांगितले

महावीर जयंतीचा पवित्र दिवस भगवान महावीरांचे दिव्य जीवन कार्य तसेच त्यांच्या सत्य अहिंसा अपरिग्रह व अनेकांताच्या शिकवणीचे स्मरण देतो त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन आपण जगात प्रेम व सद्भाव वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करूया सर्व नागरिक बंध् भगिर्नींना मी महावीर जयंतीच्या मनःपूर्वक श्भेच्छा देतो असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे

कृषी आणि अन्न प्रक्रिया विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष एम

कोरोना महासाथीने एका अर्थी आपल्याला सकस आणि पोषक अन्न आहार देशासाठी नव्याने उपलब्ध करून देण्याची संधी दिली आहे असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

यासंदर्भात संभाव्य तांत्रिक अडीअडचणी आणि ऑक्सिजन उपलब्धतेच्या शक्यतांबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शनही केले दरम्यान अमरावती विभागीय संदर्भ रुग्णालय व जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील काही उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये अशा पाच ठिकाणी वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे

गोठ्यात ठेवलेला पीव्हीसी पाईप संच व अन्य शेतीउपयोगी अवजारेही जळून खाक झाली गावकऱ्यांनीपाण्याच्या टंकेरच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले

त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते ठाक्र यांनी आरोग्य आणि कुट्ंब कल्याण मंत्रालयात मुख्य माध्यम अधिकारी म्हणून कार्यभार पहात होते

आकाशवाणी आणि दूरदर्शनचे प्रादेशिक वृत्तविभाग प्रम्ख म्हणून त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळली होती

त्यांनी सलग वीस वर्षे काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आमदार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रीपदाची यशस्वीपणे जवाबदारी देवतळे यांनी सांभाळली केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या उपस्थितीत त्यांनी न्कताच भाजपात प्रवेश केला होता

मात्र आज द्पारच्या स्मारास उपचारादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने झाले निधन झाले अत्यंत लोकप्रिय निष्कलंक राजकीय जीवन जगनारे फार जवळीक असणारे विश्वास् व जिव्हाळ्याचे मित्र सहकारी संजय देवतळे यांच्या रूपात गमावला अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली देवतळे यांच्या निधनाबद्दल मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे